राष्ट्रीय सुरक्षा ही सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते लोकशाहीत नागरिकांचे हक्क आणि त्यांच्या आकांक्षांना सर्वात जास्त महत्त्व असून त्यांची पूर्तता करणं हा मुख्य हेतू असायला हवा असं सरकारचं मत असल्याचं त्यांनी म्हटलं आपलं सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत असून भ्रष्टाचार थांबून सार्वजनिक संपत्ती विकासाच्या कामांसाठी खर्च होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आपल्याला हा देश आणि समाज नीट समजला आहे का हा विचार विरोधकांना करावाच लागेल असंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना आय्ष्मान भारतची लवकरच घोषणा होणार असल्याची माहिती परराष्ट राज्यमंत्री वी

सिंह यांनी काल दबई इथे भारतीय समुदायाशी संवाद साधताना दिली या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दर्बल आणि मागास वर्गातल्या सुमारे पन्नास कोटी लोकांना आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार असल्याचं तसंच प्रत्येक परिवाराला दर वर्षी पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं या योजनेच्या लाभार्थ्यांना देशभरातल्या कुठल्याही रुग्णालयात कॅशलेस सुविधा मिळेल असंही सिंह यांनी यावेळी सांगितलं जम्मू काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्यानं दोन पाकिस्तानी सैनिकांना ठार केलं असल्याची माहिती संरक्षणखात्याच्या प्रवक्त्यांनी आज दिली आहे काल रात्री पाक सैन्यानं अचानक गोळीबार सुरू करून अतिरेक्यांच्या घुसखोरीला मदत करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय सैन्यानं तात्काळ ही कारवाई केली अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीमध्ये ऐतिहासिक घसरण होऊन ती सत्तर रुपये नऊ पैसे प्रति डॉलर इतकी नोंदली गेली तुर्कस्थानची आर्थिक समस्या जागतिक पातळीवरच्या मंदीकडे निर्देश करत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुपयाची ही घसरण झाल्याचं पीटीआयच्या याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान रुपयाची ही घसरण जागतिक कारणांमुळे झाली असूनत्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही असं सरकारनं म्हटलं आहे जागतिक कारणं काही काळानंतर निवळतील अशी अपेक्षा आर्थिक कार्य सचीव सुभाषचंद्र गर्ग यांनी व्यक्त केली राज्यातले घाटांमधले वाढते अपघात रोखण्यासंदर्भात उपाययोजना सुचवण्यासाठी एका तज्ञ समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य रस्ते सुरक्षा परिषदेनं काल घेतला आंबेनळी घाटात नुकत्याच झालेल्या गंभीर अपघाता बाबत काळजी व्यक्त करत समितीनं सहा महिन्यात शासनाला अहवाल सादर करावा अशा सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी दिल्या अपघाती मृत्यूंच्या संख्येत देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून महामार्गांवरील रस्ते अपघातामध्ये वाहनांचा अतीवेग हे एक प्रमुख कारण असल्याचं या बैठकीत स्पष्ट झालं केवळ अपघातांचं प्रमाण कमी करणं हे ध्येय नसून ते शून्यावर आणणं हे आपलं ध्येय असल्याचं प्रतिपादन यावेळी परिवहनमंत्र्यांनी केलं बीड जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती नसूनही पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलं जात असल्याची माहिती बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली कपाशीवरच्या बोंड अळीबाबत लवकरात लवकर पाहणी करून अहवाल देण्यास कृषी विभागाला सांगितलं असल्याचंही मुंडे यांनी यावेळी सांगितलं

या स्पर्धेतले आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकून भारत अ गटात पहिल्या क्रमांकावर आहे भारतीय संघाची उपांत्य फेरीतील लढत येत्या गुरुवारी होणार आहे

भारतीय प्रुष हँडबॉल संघ काल आपल्या पहिल्या सामन्यात चिनी तैपै संघाकडून पराभूत झाला या स्पर्धांची सुरुवात गेल्या शनिवारी झाली आहे